महाराष्ट्रात प्रथमच बरे झालेल्या रुग्णांची संख्या नव्या कोरोनाबाधितांपेक्षा जास्त औषधनिर्मिती आणि वैद्यकीय उत्पादनांच्या क्षेत्रात आत्मनिर्भरतेसाठी नवी योजना

देशभरात एका दिवसात पाच लाखांहून अधिक कोरोना तपासणी चाचण्या करण्याचा विक्रम आज सलग दुसऱ्या दिवशी नोंदवला गेला

वेगानं आणि अधिकाधिक चाचण्यांवर भर रुग्णांचा पाठपुरावा आणि वेळीच उपचार या केंद्र सरकारनं अंगिकारलेल्या त्रिसूत्रीमुळे हे शक्य झाल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे

प्रत्येक जिल्ह्यात कोरोनाचाचणी सुविधा निर्माण करण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू असल्याची ग्वाही आरोग्यमंत्री डॉक्टर हर्ष वर्धन यांनी याच समारंभात दिली

महाराष्ट्रात काल प्रथमच नव्या कोरोनाबाधित रुग्णापेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त नोंदविली गेली

महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णालयांना पीपीई कीट आणि मास्क पुरवले जातील अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे सध्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या बिलात पीपीई कीट आणि मास्कची किंमत समाविष्ट केली जात असल्यानं या निर्णयामुळं रुग्णांना दिलासा मिळाला आहे दरम्यान एलोपॅथी होमिओपॅथी आयुर्वेद आणि युनानी तज्ञांबरोबर चर्चा करून प्रमाणित कोरोना उपचार पद्धत तयार करावी अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना केली आहे इस्रायलनं भारताला वैद्यकीय तज्ज्ञ आणि अत्याधुनिक उपकरणांची मदत पाठवली आहे

एप्रिलमध्ये भारतानं इस्रायल ला वैद्यकीय उपकरणं आणि पांच टन हायड्रोक्सी क्लोरोक्वीन पाठवलं होतं या मदतीची परतफेड म्हणून ही मदत आपण करत आहोत असं इस्रायलनं म्हटलं आहे देशाला औषधनिर्मिती आणि वैद्यकीय उपकरण निर्मितीमध्ये स्वयंपूर्ण बनविण्यासाठी केंद्रीय औषधनिर्माण मंत्रालयानं आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत नवी योजना जाहीर केली आहे

केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी काल ही माहिती दिली गेल्या मार्चमध्ये केंद्रीय मंत्रीमंडळानंया योजनेला मंजुरी दिली होती

यासाठीच्या मार्गदर्शक सूचना मंत्रालयानं जाहीर केल्या आहेत

भारतीय वनसंपदेची ही ताकद असून वाघांचं संरक्षण करणं एकूण वनअरण्यांच्या पर्यावरणीयसंरचनेच्या जतन संवर्धनासाठी आवश्यक आहे असं केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाशजावडेकर यांनी म्हटलं आहे उद्याच्या जागतिक व्याघ्र दिनानिमित्त आज सकाळी एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन नवी दिल्ली इथं करण्यात आलं होतं त्यामध्ये जावडेकर बोलत होते

आज जागतिक नैसर्गिक स्रोत संवर्धन दिवस आहे जगातील शाश्वत विकासासाठी सुरु असलेल्या विविध प्रयत्नां बरोबर सर्व देशांनी झपाट्यानेकमी होणार्या नैर्सगिक स्रोतांवर लक्ष्य केंद्रित करून त्याची जपणूक करावी यासाठीहा दिवस साजरा करण्यात येतो तमिळनाडू मधल्या अनेक शहरात हा दिवस ओनलाईन विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्यात येतआहेत आज जागतिक हिपेटायटीस दिनही आहे

आत्मनिर्भर भारत संकल्पनेसाठी नवीन एप्लिकेशनतयार करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला देशभरातून उदंडप्रतिसाद मिळाला आहे

भारतीय मानक संस्थेच्या बी आय एस केअर यानव्या मोबाईल एप्लिकेशनचा शुभारंभ केंद्रीय ग्राहक कल्याणमंत्री रामविलास पासवानयांच्या हस्ते काल करण्यात आला मानांकन कर्मचाऱ्यांचं कार्य मूल्यांकन आणि संस्थेच्या ई प्रशिक्षणाविषयीच्या अशा तीन पोर्टलचंही अनावरण यावेळी करण्यात आलं या एप्लिकेशनद्वारे ग्राहकांना आय एस आय आणिहॉलमार्क मानांकन मिळालेल्या उत्पादनांची सत्यासत्यता पडताळून पाहता येणार आहे

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं गेले दोन दिवस दमदार हजेरी लावली

आसाम मधील पूर स्थिती आता हळूहळू नियंत्रणात येतअसून काझीरंगा अभयारण्यातील पूराच पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे